पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगाप्रचे पंतप्रधान ली सियेन लूंग यांच्यात सिंगापूर इथं झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर हे करार करण्यात आले

असंघटित क्षेत्रातल्या सामाजिक सुरक्षा अधिनियमांतर्गत घरगुती कामगारांची नोंदणी न करणाऱ्या राज्यांना कोणतंही अनुदान देऊ नये असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत या कामगारांची नोंदणी करण्याचे निर्देश या वर्षी फेब्रवारी महिन्यातच न्यायालयानं दिले होते मात्र अनेक राज्यांमध्ये या निर्देशांचं अजूनही पालन होत नसल्याबद्दल न्यायालयानं नाराजी व्यक्त केली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

संपूर्ण कर्जमाफी वीजबिल माफी शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव या मागण्यांसाठी हा संप प्रकारण्यात आला आहे नाशिक जिल्ह्यात शेतकरी संपाचा फारसा परिणाम जाणवत नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे लासलगाव इथं कांदा लिलाव सुरु आहेत मात्र आवक कमी आहे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर भाजप नेते याठिकाणी उपस्थित आहेत फंडकर यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं काल मुंबईत निधन झालं ते सदुसष्ठ वर्षांचे होते

महेश शर्मा यांच्याकडे केली आहे नवी दिल्ली इथं रावल यांनी शर्मा यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी ही मागणी केली भारत आणि जपान यांच्या संयुक्त विद्यमानं अजिंठा वेरूळ लेण्यांजवळ इंडो जपान केंद्र उभारण्यात आलं असून या केंद्रालाही पर्यटकांनी भेट द्यावी हा यामागाचा उद्देश असल्याचं रावल यांनी सांगितलं

खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या उत्पन्नात द्पटीनं वाढ करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे